एखाद्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असेल तर पुढल्या कामकाजाच्या दिवशी तपासणी करता येईल

या लढाईत भारतीय युद्धनौकांनी कराची बंदरावर हल्ला करुन पश्चिम किना यावरची पाकिस्तानची मोहिम हाणून पाडली होती शांतता काळात दर्शव्या सागरी सीमा सुरक्षित ठक्कां आणि मानवतावादी मोहिमांमधज्ञिदलानं कळकी कामगिरी या दिनानिमित्त अधोरखित कली जाताहिंदी महासागर क्षात्रित भारतीय नौदल सुरक्षा राखत असून कोणत्याही धोक्याला तोंड द्यायला तसिक्षम असल्याचं नौदल प्रमुख एडमिरल सुनील लांबा यांनी म्हटलंय अल्पसंख्याकांसाठीच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनाच दख्याचारिदेश राज्य अल्पसंख्यांक आयोगाचारिध्यक्ष हाजी अरफात शखी यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांना दिला औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधानांच्या नवीन पंधरा कलमी कार्यक्रम आणि केंद्र तसचं राज्य शासनाच्या योजनांची आढावा बैठक शखीयांच्या अध्यक्षतखीली झाली सध्या सामाजिक संपर्क माध्यमाचा वापर जास्त प्रमाणात होत असून त्याद्वारसिमाज विघातक गोर्षींना आळा घालण्याचसिदेश शखीयांनी पोलिस विभागाला दिल मुंबईत गोरात्रि इथं फिल्मसिटीच्या मध्यभागी असलखि डोंगरावर काल संध्याकाळी लागलछी भीषण आग अग्निशमन दलाच्या जवानांनी दहा गाड्यांसह रात्रभर अथक प्रयत्न करुन आज सकाळी आटोक्यात आणली या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वनसंपदद्तीमोठं नुकसान झाल्याचं समजतं